एन डी ए युध्दाचं स्वरूप बदलत असून पारंपरिक युद्धाची जागा सायबर आणि उपग्रह युद्धांनी घस्मी आहा या बदलत्या युद्धाचा सामना करण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञान अवगत असलेखा तरुण जवानांची आवश्यकता आहा असं मत केंद्रीय लोकसद्वी आयोगाचविदस्य निवृत्त एअर मार्शल अजित भोसलविनी काल पुण्यात व्यक्त कलि

ऐकुया सार्थकचं मनोगत माझे इथं पहिले दोन टर्म जे होते ते थोडे डिफिकल्ट होते

पुढचे हे टर्म्स ते माझ्या कोर्समेट्सच्या सपोर्टमुळे माझ्या पर्देदेसच्या सपोर्टमुळे मला एकदम ईझी गेले

उद्दिष्टपूर्तीसाठी जबाबदारी निश्चित करावी

पाणी टंचाई मत्रिहिन्याच्या अखरीला पूणविभागातली पाणी टंचाईची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहविळवे पाऊस सुरु झाला नाही तर परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आह अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून प्णे महसूल विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरित पूणे सातारा सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून काल अखेरपर्यंत एक हजाराहून अधिक टँकर सुरू करावे लागले आहेत

पुढील महिन्यात पाऊस वेळेवर न आल्यास टंचाईची परिस्थिती अधिकच चिंताजनक होणार असून त्यावर मात करण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे

इंग्लिश वेदर्मध्ये नेहमी बदल होत असतो कोणत्याही टिमचा परफॉर्मन्स हा टिमवर्कवर होत असतो कोणत्याही फलंदाजाला बाद करायचं असेल तर त्याच्या स्ट्रोकचे टायमिंग च्कवता आले पाहिजेत त्यासाठी गोलंदाजी करताना एकाच वेगानं गोलंदाजी न करता फिल्डमध्ये कमी जास्त वेगानं गोलंदाजी करायला हवी सर्वात शेवटी विकेट कशी आहे याचा अंदाज घेऊन विरुद्ध संघाची मदार फलदाजीवर आहे की गोलंदाजीवर आहे हे लक्षात घेऊन आपली स्ट्रेष्ट्रेष्ट्री ठरवली पाहिजे आपल्या पृण्याचा केदार जाधव हा एक उत्कृष्ट ऑल राऊंडर आहे त्याचा फलंदाज म्हणून फायदा होईलच परंतु त्याचा गोलंदाज म्हणूनही उपयोग होऊ शकतो एकंदरीत आपला संघ चांगलाच आहे आणि नशिबानं साथ दिली तर आपण या वर्ल्ड कपमध्येही विजयी होऊ

म्हाडाच्या नाशिक मंडळातल्या नाशिक शहराबरोबरच धूळखाणि श्रीरामपूर खेल्या घरांचा या योजनक्तिसमावक्तिआहा हाडानक्रिरांच्या किमती पाच टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घरांक्यानसिर्व कर आणि शुल्क वगळता घरांच्या किंमती बऱ्याच कमी होतील असं यावळी सावंत यांनी सांगितलं

या सर्व व्यक्तींना शासनानं दरमहा दहा हजार रुपय मानधन सुरु कल् आह खासदार संजय धोत्र मांच्या प्रमुख उपस्थितीत काल ह मानधन अकोल्यातल्या मिसाबंदींना वितरीत करण्यात आलं

या वाघाच्या उजव्या पायाच्या पंज्यावर दोरीचा फास अडकून तो जखम झाल्याचं आढळून आलं दीड वर्षापूर्वी असाच एका वाघाच्या गळ्यामध्यक्तिस अडकल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता वाघ मत्य मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या यश या वाघाचा मंगळवारी कर्करोगानं मृत्यू झाला

सर्व कला आणि पर्यटनप्रसीनी महोत्सवाला उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी कलि